कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दसरी मात्रा अवश्य घ्यावी प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणानं ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

स ग्रहविलगीकरणातल्या रुग्णांचं उत्तम व्यवस्थापन झाल्यास मृत्यू दर कमी होऊ शकतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास

ग्रजरात सरकारनं किनारपट्टीलगत राहणाऱ्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे दरम्यान या चक्रीवादळामुळे काल कर्नाटक गोव्यासह राज्यात कोकण किनारपट्टीत तसंच अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला वादळामुळे कर्नाटकात चौघांचा तर गोव्यात दोन जणांचा मृत्यू झाला वादळाचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यातही अंमळनेर इथं सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यात झाड पडून दोन बहिणींचा मृत्यू झाला

वादळाचा सर्वाधिक फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून तीन शाळांचंही नुकसान झालं आहे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला समुद्रात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळल्या अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली राजापूर तालुक्यात विजेच्या तारा तुटून पडल्यानं वीजपुरवठा तसंच दूरध्वनी सेवाही विस्कळित झाली होती नाशिक जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात काल सकाळपासून पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे उन्हाचा तडाखा काही अंशी कमी झाला परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला नांदेड जिल्ह्यात उमरी शहरात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला जालना जिल्ह्यात जालना तसंच बदनापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली

त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या वादळाच्या पार्श्वभूमीवर ओखा पुरी ओखा रामेश्वरम् राजकोट सिकंदराबाद पोरबंदर सिकंदराबाद या रेल्वे गाड्यांच्या पुढच्या दोन दिवसांतल्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत

चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन किनारपट्टी प्रदेशात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत

हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीच्या द्रवरून जाणार आहे त्यामुळे किनारपट्टी प्रदेशावर त्याचा थेट परिणाम होणार नसला तरी त्यामुळे पुढचे दोन दिवस समुद्र खवळलेला राहील तसंच मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली

राज्यभरातल्या फॅमिली डॉक्टरांसाठी घेतलेल्या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री काल बोलत होते

राज्याच्या कृती दलातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या सर्व डॉक्टरांना कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचं निरसन केलं मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत मार्गदर्शन करताना चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी कोविड विरुद्धच्या या लढाईत उतरावं असं आवाहन केलं

राष्टवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांच्या चाव्या रुग्णालय व्यवस्थापनाकडे सूपूर्द करण्यात आल्या महाराष्ट्र ग्रहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडातर्फे या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

तत्पूर्वी सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांचा पार्थिवदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या निवासस्थानासमोरच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान सातव यांचा पार्थिव देह काल रात्री पुण्याहून कळमनुरी इथं आणण्यात आला हिंगोली शहरात नागरिकांनी रस्त्याच्या द्रतर्फा उभं राहून सातव यांचं पार्थिव देह कळमनुरीकडे नेणाऱ्या वाहनावर फुलं अर्पण करून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली राजीव सातव यांचं काल पहाटे प्ण्यात उपचारादरम्यान निधन झालं

अलिकडेच ते या आजारातून मुक्त झाले होते मात्र दोन दिवसांपूर्वी फफफसात संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती काँग्रेसचे नेते राहल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये समावेश असलेले खासदार सातव यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव असलेले सातव सध्या काँग्रेस पक्षाचे गूजरात प्रभारी म्हणून काम पाहत होते राजीव सातव हे काँप्रेस पक्षातले धडाडीचे आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला होता

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सातव यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं राजीव सातव हे अफाट गुणवत्ता असलेलं उगवतं नेतृत्व होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

एक अभ्यासू कार्यकुशल आश्वासक नेतुत्व गमावलं या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून गेला असल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे पक्षीय राजकारणापलिकडे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या नेत्याचा मृत्यू हे राज्याचं मोठं न्कसान असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम्ख शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काँप्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सातव यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी या शब्दांत सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली माननीय खासदार राजीव सातव यांचं अत्यंत कमी वयामधे दःखद निधन झालेलंय

खरं म्हणजे आजचे कमी वयामधे त्यांनी राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणामधे आपला ठसा उमटवलेला होता आणि मी शिवसेनेच्या वतीनं त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च नायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे राज्य सरकारनंही फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाची स्वायत्तता कायम राखून भाजप या आंदोलनात सहभागी होईल असंही पाटील म्हणाले

मात्र इतर सर्व दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील असं जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी सांगितलं आहे

त्यामुळे लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केलं आहे

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून याची खरेदी करण्यात आली आहे

या आंदोलनाला समर्थन देत माजी मंत्री पंकजा मंडे यांनी संबंधित अधिकारी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी आणि जिल्हा प्रशासनास यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली राखेच्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेची विल्हेवाट निर्जन ठिकाणी करावी असं मुंडे यांनी म्हटलं आहे